आजच्या ीवटच्या दिवशी सर्वच राजकीय पक्षांनी मतदारांना आर्कार्शित करण्यासाठी ठिकठिकाणी पदयात्रा तसंच प्रचारसभा घेतल्या नागपुरात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या दक्षिण पश्चिम मतदारसंघातून सकाळी प्रचार रॅली काढीत ाक्तिप्रदर्शन केलं राज्याच्या विविध ठिकाणी प्रमुख राजकीय पक्षांनी ीवटच्या क्षणापर्यंत आपल्या उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेतल्या भारतीय जनता पक्षाचे रा ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित ाहा याची आज राज्यातल्या नवापूर इथं सभा झालीण रा ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष ारद पवार यांनी कर्जतजवळील जामखेड इथं आज प्रचारसभा घेतली तर कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी आपल्या उमेदवाराच्या प्रचारार्थ सभा घेतली

यांच्यासोबतच अन्य राजकीय पक्ष आणि अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे

तर सहाय्यक कामगार आय्क्त कार्यालयामार्फत संनियंत्रण कक्ष कामगारांच्या सेवेसाठी स्थापन करण्यात आला आहे कामगार बांधवांना मतदान केंद्र सापडत नसेल किंवा त्यांना सुद्दी मिळण्यास अडचणी जात असतील तर नियंत्रण कक्षाला संपर्क साधण्याचे आवाहन कार्यालयामार्फत करण्यात आलं आहे मतदान संबंधित काही कामगारांच्या तक्रारी प्राप्त झाल्यास त्या तक्रारींचं निराकरण करण्यासाठी हा संनियंत्रण कक्ष उपयोगी पडणार आहे

राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे जपान आणि फिलिपीन्सच्या दौऱ्यावर आहेत फिलिपीन्स इथं पोचल्यानंतर कोविंद आणि फिलिपीन्सचे अध्यक्ष रॉड्रिगो डटेर्टे यांच्यात काल शिष्टमंडळ स्तरीय चर्चा झाली त्यानंतर दोन्ही देशांनी संयक्त निवेदन जारी करून ही माहिती दिली दोन्ही देश दहशतवादाच्या समस्येचा सामना करत आहेतए त्यामुळे दोन्ही देशांनी संरक्षण आणि सागरी स्रक्षा क्षेत्रातली भागिदारी आणि परस्पर सहकार्य अधिक दृढ करण्यासाठीही मान्यता दिलीए असं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे यानंतर दोन्ही देशांमध्ये सागरीए संरक्षणए पर्यटनए सांस्कृतिक आणि विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रातले चार करारही झाले राज्यसभेचे अध्यक्ष एम वेंकय्या नायडू यांनी डी एन ए तंत्रज्ञान नियमन विधेयक संसदेच्या विज्ञान तंत्रज्ञान पर्यावरण आणि वन स्थायी समितीकडे विचारार्थ पाठवलं आहे या विधेयकात एखाद्या व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या डी एन ए तंत्रज्ञानाच्या वापरावर नियंत्रण ठेवण्यावि ायी तसंच राज्य आणि राट्रीय पातळीवर डी एन ए वियीचा माहितीसाठा निर्माण करण्यासाठीच्या तरतूदी आहेत

दिवाण हाऊसिंग फायनान्स कंपनीन मात्र या प्रकरणातल्या गैरव्यवहाराशी आपला काही संबंध नसल्याची भूमिका घेतली आहे

मतदान प्रक्रीयाए ईव्हिएमए मतदार यादी यासंदर्भातील माहिती व्होटर्स गाईडश् या माहिती प्स्तिकेच्या माध्यमातून मतदारांना प्रविली जात असल्याचही त्यांनी सांगितल

उपरोक्त कालावधीच्या दरम्यान निवडण्कीची प्रक्रिया संपेपर्यंत अमरावती शहरात कोणत्याही शस्त्र परवानाधारकास शस्त्र वाहन नेण्यास प्रतिबंध करण्यात आले आहे बंदोबस्तासाठी असणारे अधिकारीए कर्मचारी तसंच बँक अथवा सार्वजनिक मालमत्तेच्या स्रक्षिततेसाठी नेमण्यात आलेल्या स्रक्षा कर्मचाऱ्यांना यातून वगळण्यात आलं आहे

आमच्या सरकारनं पाच व र्मात चाळीस लाख कूटुंब बचत गटाशी जोडले आहेत तसंच किर्तीकुमार भांगडयिा यांना बहुमतानं निवडून द्या असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं

महाराट्रात गेल्या पाच वर्तात जलसंवर्धनाच्या माध्यमातून अनेक कामं झाल्यानं सिंचनाच्या सोयी उपलब्ध झाल्या आहेत

परिणय फूके यांचे नातेवाईक नितीन फुके यांनी कथितपणे रोख रक्कम वाटप केल्याच्या आरोपावरून काल भाजपा आणि काँग्रेसच्या पक्ष कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाल्याची घटना घडली

या घटनेत दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते जखमी झाल्याचं वृत्त आहे या संदर्भात पुढील तपास सुरू असल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं साकोली मतदारसंघातून राज्याचे विद्यमान सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री डॉ परिणय फुके यांच्या विरूद्ध काँग्रेसचे माजी खासदार नाना पटोले रिंगणात आहेत कर्जत जामखेडचा निकाल लागलाय आपलं ठरलंय आताए फक्त रोहितला निवडून देऊन चालणार नाही तरए प्ढच्या पाच वर्षांत त्याला प्रत्येक कामात साथ दिली पाहिजे

कर्जत जामखेड मतदारसंघात रोहित पवार यांच्या प्रचारासाठी आजए शरद पवार यांनी प्रचार सभा घेतली त्यावेळी ते बोलत होते

दिव्यांग मतदारांना स्लभ निवडण्कीचा आनंद मिळेल यासाठी भारत निवडण्क आयोगाकड्रन विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत

भारतानं नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला परंत् भारताचे सलामीचे खेळाड् जास्त धावसंख्या उभी न करता बाद झाले भारताचे खेळाड्र मयंक अग्रवाल यानं दहा धावा काढल्या तर कर्णधार विराट कोहली बारा धावांवर बाद झाला

या प्स्तक मेळाव्यात माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या प्रकाशन विभागाचंही दालन आहे

यावेळी देशासाठी हिद झालेल्या वीर जवानांनासुद्धा श्रद्धांजली अर्पण करण्यात आली या कार्यक्रमास योगगुरू रामदेव बाबा हे सुद्धा उपस्थित होते

चंद्रपूर आणि गडचिरोली वगळता अकोला अमरावती भंडारा बुलढाणा गोंदिया नागपूर वर्धा वाशिम या ठिकाणी विजेच्या कडकडाटांसह हलक्या पावसाच्या सरींची व्र टी होऊ कते दरम्यान आज दिवसभर नागप्ररात आकाश अभ्राच्छादित होतं आज प्रचाराच्या वेवटच्या दिवशी राज्यात अनेक ठिकाणी परतीचा पाऊस झाल्यानं प्रचारामध्ये अडथळा निर्माण झाला नांदेड रत्नागिरी लातूर सातारा याठिकाणी सततधार पावसानं प्रचार अर्धवट राहिल्याचं आमच्या प्रतिनिधींनी कळवलं आहे